आज अहमदनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी प्रचारसभा घेतली

अहमदनगर जिल्ह्यात विरोधी पक्षनेत्यांसह जिल्हाध्यक्षांनीही राजीनामा दिला आहे त्यामुळे इथं सर्व कॉंग्रेस नेस्तनाबुत झाली आहे म्हणजे काँग्रेसला शून्यवत करुन राहूल गांधी यांचं स्वागत केलं जात आहे अशी टीका त्यांनी केली आगामी काळात समन्यायी पाणी वाटपाच्या माध्यमातून पाणी मिळवून दिलं जाईल तसंच नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्हा बारमाही पाण्याखाली आणू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी काल धुळे इथं प्रचार सभा घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच काँप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज राज्यात प्रचारसभा घेणार आहेत मोदी यांची सभा मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर संध्याकाळी होणार आहे तर राहुल गांधी यांची सभा शिर्डी लोकसभा मतदार संघात अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं होणार आहे मात्र प्रचारसभा नियोजित वेळेपेक्षा उशीरा सुरु होण्याची शक्यता आहे पटणा धिं जात असताना त्यांच्या विमानाच्या धिंजनमधे बिघाड झाल्यानं त्यांना दिल्लीला पुन्हा परत जावं लागलं असून त्यामुळे हा विलंब होणार असल्याची माहिती गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शहा राजनाथ सिंग नितीन गडकरी तसंच अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान तसंच भाजपाचे त्रिर ज्येष्ठ नेते उपस्थित होते

चित्रपट माध्यमाचा उपयोग सामाजिक सुधारणांसाठी करायला हवा अशी गरज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे शिक्षण व्यक्तिमत्व विकास तसंच मनोरंजन या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवलं जाऊ शकतं असं त्यांनी आज मुंबईत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सांगितलं यावेळी त्यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची पाहणी केली यातल्या महात्मा गांधी यांच्या विशेष दालनालाही त्यांनी भेट दिली गडचिरोली जिल्ह्यात राजूरा येथील वसतिगृहातल्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी नारी शक्ती संघटनेनं केली आहे याबाबत नारी शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल वार्ताहर परिषद घेऊन ही मागणी केली ही घटना निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी असताना दोषींवर कारवाईची मागणी करण्याऐवजी आमदार विजय वडेट्टीवार आमदार बाळू धानोरकर आणि सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी शाळेचे संचालक सुभाष धोटे यांची पाठराखण करण्यासाठी आदिवासी मुली आणि त्यांचे पालक पोक्सो कायद्यांन्वये भरपाई मिळण्यासाठी तक्रारी करतात असं वक्तव्य केलं त्यांचा तीव्र निषेध करीत असल्याचं या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं चंद्रपुरात लोहारा गावाजवळ वनतलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचं आज समोर आलं आहे लोहारा गावातले हे शालेय विद्यार्थी कालपासून बेपत्ता होते ग्रामस्थ आणि कालपासून त्यांचा शोध घेत होते आज सकाळी तलावात या दोघांचे मृतदेह तरंगताना आढळले पोलीस अधिक तपास करत आहेत माहितीच्या अधिकारांतर्गत बॅकांच्या वार्षिक तपासणीच्या अहवालासंदर्भातली माहिती उघड करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं भारतीय रिझर्व बँकेला दिले आहेत तसंच याबाबतच्या धोरणाचा आढावाही घ्यायला सांगितलं आहे पारदर्शक कायद्याचं तरतुदींचं पालन करण्याची शेवटची संधी देत असल्याचं न्यायमूर्ती एच नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं म्हटलं आहे

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज याबाबत सांगितलं की या टप्प्यावर हा चित्रपट प्रदर्शित व्हावा की नाही हा प्रश्न आहे त्याबाबत निवडणूक आयोगानं निर्णय घेतला आहे त्यात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही चीनमधे व्हान ॐ सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी

सिंधू सायना नेहवाल आणि समीर वर्मा आज संध्याकाळी उपांत्यपूर्व फेरीतले सामने खेळणार आहेत महिला एकेरीत सिंधूचा सामना चीनच्या यनयान काईशी तर सायनाचा मुकाबला जपानच्या अकाने यामागुचीशी होणार आहे पुरुष एकेरीत समीर वर्माची लढत चीनच्या युकी शी बरोबर होईल